पाऊस वारणा धरणातील विसर्ग वाढविण्यात आल्यानं वारणा नदीकाठची पिके तीन दिवसापासून पाण्याखाली गेली आहेत कोयनेतून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सर्वांनी दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे

रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पावसानं नद्यांना आलेला पूर काल पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं सकाळी साडेनऊनंतर ओसरू लागला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र पुन्हा पावसानं जोर धरला आहे

जिल्हयातल्या नद्या द्थडी भरून वाहत आहेत

मुंबईला पाणी पुरविणाऱ्या सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे या तलावांत पाण्याची पातळी वाढते आहे मात्र मुंबईकरांची वर्षभराची तहान भागविण्यासाठी अजून पावसाची गरज आहे

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून धरण साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे

मात्र यंदा अद्यापही पूर आलेला नाही अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील भंडारादरा धरण काल सकाळी सहा वाजता काठोकाठ भरलं

त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या नदीकाठावरील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्यात भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला प्र आला असून पुराचे पाणी गावात शिरलं आहे

इंद्रावती आणि गोदावरी या नद्या द्थडी भरुन वाहत आहेत शिवाय तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा धरणाचं पाणी सोडण्यात आल्यानं सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरील अंकिसा असरअली परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

कोरोनाप्रतिबंधाचे नियम धाब्यावर बसवत या ठिकाणी हजारो पर्यटकांनी गर्दी केली आहे वाशिम जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे परिणामी जिल्ह्यातील सिंचन तलावांची स्थिती चांगली झाली असली तरी या पावसानं शेतीतील पिक पिवळी पडत आहेत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी खीर पाणी येथील धबधब्याच्या डोहात दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे

या प्रस्तावाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणांत केली होती

केंद्र राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सातत्यानं केलेल्या प्रयत्नांमुळेच हा मृत्यू दर कमी राखण्यात यश येत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

रानभाज्या सध्या गावोगाव रानभाज्यांचा महोत्सव सुरू आहे रानभाज्यांचं हे देशी वाण आदिवासींनी जपलं म्हणून आदिवासी दिनी या उपक्रमाला सुरूवात झाली खरी पण फक्त महोत्सव भरून काय होणार शेतीत येणाऱ्या पिकातील तण काढण्यासाठी मजुरांच्या अभावामुळे फवारल्या जाणाऱ्या तणनाशकामुळे या आरोग्यवर्धक रानभाज्याच्या विविध जाती नामशेष होत आहेत हे कसं थांबवता येईल ते ही बघायला हवं याबद्दल आकाशवाणीशी बोलताना वाशिम जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार म्हणाले

या पहिल्या स्वातंत्र्याच्या आठवणी कालच्या चिमूर क्रांती दिनी जागवण्यात आल्या जाणून घेऊया क्रांतीबाबत या वृत्तांतातून

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आवाहनानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवणारं चिमूर तीन दिवसांसाठी का होईना स्वतंत्र झालं होतं भारतातलं हे पहिलं स्वातंत्र्य होतं

या ऐतिहासिक घटनेचे स्वाक्ष देणारी चिमूरची ही ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्य लढ्याचा देदिप्यमान इतिहासाची आठवण करून देते

काल राज्याचे मदत आणि पूनर्वसनमंत्री तसंच चंद्रपूरचे संपर्ककमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सकाळी चिमूर येथे जाऊन या शाहिदाना नमन केलं आकाशवाणी बातम्यांसाठीमंगेश बेले चंद्रपूर

या प्रकल्पांच्या कामाचं वेळापत्रकही प्राधिकरणानं जाहीर केलं आहे

दिल्ली मुंबई हरित द्रतगती महामार्गासाठी डीएमई डेव्हलपमेंट लिमिटेड नावाची स्वतंत्र कंपनी स्थापन केली गेली असून त्यामार्फत निधी उभा करण्यापासून ते महामार्गाची बांधणी आणि चालवण्यापर्यंतच्या सर्व कामंकरण्यात येणार आहेत

वाजपेयी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल मुंबईत बोरीवली इथं अटल स्मृती उद्यानात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे आमदार सुनिल राणे यांनी अटलजींच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं सोमणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल शिवनेरी गडाला भेट देऊन शिवाई देवीचं दर्शन घेतलं शिवनेरी गडावरही पायी फिरून त्यांनी महाराजांशी संबंधित अनेक स्थळांना भेटी दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी भेट देण्याचं भाग्य मला लाभलं त्यामुळं मी स्वतःला नशीबवान समजतो अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या महाराजांच्या गडांवर सर्वच लोकांनी पायी यावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला नवरोझ नवरोझ म्हणजे पारशी नववर्ष दिन हा सण दरवर्षी अहमदनगर इथं उत्साहात साजरा केला जातो मात्र हा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल घरात राहूनच हा उत्सव साजरा करण्यात आला

आजही राज्यात सर्वत्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार